अमेरिका लवकरच भारताशी व्यापार करार करेल असं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधे व्यापारविषयक बोलणी प्रगतिपथावर असून व्यापारातल्या अडचणी दूर करण्यासाठी तसंच दोन्ही बाजूंनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापार पॅंकेज तयार करण्याचे प्रयत्न दोन्ही देश करत आहेत असं ट्रंप यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं तर पेट्रोनेट कंपनीनं केलेल्या कराराबाबत मोदी यांनी समाधान व्यक्त केलं

वेळ निशित झाली नसली तरी लवकरच दोन्ही देशांमधे करार होईल अशी आशा असल्याचं परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी सांगितलं कश्मीरप्रश्री भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील असा विश्वास डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलाय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत ट्रंप म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी याबाबत पाकिस्तानला जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला असून दहशतवाद्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोदी सक्षम आहेत

फिजी किरबाती प्रजासत्ताक मार्शल द्वीप समूह प्रजासत्ताक माइक्रोनेशिया संघीय राष्ट्र नौरु प्रजासत्ताक पलायु प्रजासत्ताक पापुआ न्यूगिनी स्वतंत्र राष्ट्र संमोआ सॉलोमन द्वीप समूह टोंगा साम्राज्य टुआलू आणि वनातू प्रजासत्ताक या देशांचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते या समूहाच्या नेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट होती यावेळी भारत प्रशांत द्वीप समूहातल्या देशांच्या विकासाबाबत त्यांनी भारताची वचनबद्वता व्यक्त केली भारत आणि या द्वीपसमूहातल्या देशांची मूल्य समान आहेत आणि त्यांनी सामाईक भविष्यासाठी काम केलं पाहिजे असं प्रधानमंत्री म्हणाले या समूहातल्या देशामध्ये असलेली असमानता दूर करण्यासाठी आणि त्यांच्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी समावेशक विकास धोरण तयार करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी भारत इतर देशांइतकाच वचनबद्द आहे आणि या संदर्भातलं लक्ष्य साध्य करण्यासाठी या समूहातल्या देशांना भारत तंत्रज्ञानविषयक आणि विकासपूरक मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली हवामान बदलाच्या समस्येला अधोरेखित करताना अपारंपरिक उर्जा क्षेत्रात भागीदारी वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आपत्ती निवारणासाठी स्थापन केलेल्या आघाडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी या देशांना केलं सौर आघाडीमध्ये अनेक देश सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि या आघाडीतही सहभागी होण्याचं निमंत्रण त्यांनी या देशांना दिलं

या देशांना क्षमतावृद्धीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून विकासात्मक सहकार्य करण्याच्या वचनबद्वतेचा त्यांनी पुनरुच्चार केला यामध्ये परकीय सेवा संस्थांमध्ये राजदूतांच्या प्रशिक्षणासहित विविध क्षेत्रातल्या प्रशिक्षणाचा समावेश आहे मानवतेसाठी भारत या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्र्यांनी या देशांमध्ये जयपूर फूट कृत्रिम अवयव शिविरांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला या देशातल्या जनतेचा भारतातल्या जनतेशी संवाद वाढवण्यासाठी त्यांनी विशेष अतिथी कार्यक्रमाची घोषणा केली या अंतर्गत या देशांमधल्या नामवंत व्यक्तींना भारताला भेट देता येईल

या नेत्यांनीही प्रधानमंत्र्यानी जाहीर केलेल्या विविध प्रकारच्या मदतीचं आणि प्रस्तावांचं स्वागत केलं आणि परस्पर सहकार्य बळकट करण्याच्या प्रयत्नांना आपापल्या सरकारकडून पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आज संयुक राष्ट्रांमध्ये भारतानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले

महात्मा गांधी भारतीय असले तरी ते फक्त भारताचे नव्हते याचा प्रत्यक्ष दाखला हे व्यासपीठ देत आहे असं मोदी यांनी यावेळी सांगितलं जे लोक गांधीर्जीना कधीही भेटले नव्हते त्या लोकांवर देखील गांधीजींचा मोठा प्रभाव होता मग ते मार्टिन ल्यूथर किंग असोत किंवा नेल्सन मंडेला त्यांच्या विचारधारा गांधीजींच्या दृष्टिकोनावर आधारित होत्या असं ते म्हणाले संयुक राष्ट्रांचे सरविटणीस अँटोनियो गुटेरस बांगला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना भूतानचे प्रधानमंत्री लोते शेरींग दक्षिण कोरियाचे प्रधानमंत्री मून जे इन सिंगापूरचे प्रधानमंत्री ली सिएन लूंग जमैकाचे प्रधानमंत्री अँडू मायकेल होलनेस आणि न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जसिंदा आर्देन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स संस्थे तर्फे म्लोबल गोलकीपर हा पुरस्कार देण्यात आला या अभियानाला नागरी चळवळ म्हणून चालवणाऱ्या सर्व भारतवासीयांना मोदी यांनी हा पुरस्कार समर्पित केला

त्या मुळे गरिबांना विशेषतः महिलांना त्याचा अधिक लाभ झाल्याचंही मोदी यांनी नमूद केलं या मुळे केवळ लोकांच्या जीवन पद्धतीमध्ये बदल झाला नाहीं तर आम्ही संयुक राष्ट्र संघानं ठरवून दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असंही ते म्हणाले

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काल संध्याकाळी काही भागात झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्लीत तसंच ईशान्येकडल्या काही भागात जाणवले अमेरिकेच्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार पाकव्याप्त काश्मीरच्या मिरपूर इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता

भूपृष्ठाखाली दहा किलोमीटर खोलपर्यंत कंपनं निर्माण झाली पाकव्याप्त काश्मीरच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली महासंचालनालयानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे

आपण सुरक्षित आहोत ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल चेन्नई इथं झालेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात केली

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय ए नं बांग्लादेशबरोबर संपर्क असलेल्या जमात उल मुझाहिदीन या आंतकवादी गटाकडून आधुनिक दर्जाची विस्फोटक सामग्री जप्त केली